काँग्रेस नेतृत्वाच्या मुद्यावर आज पक्षाची महत्वाची बैठक वंदेभारत रेल्वेगाड्यांच्या निर्मितीचं काम स्थानिक उद्योगांनाच देण्यात येणार

कोविड देश देशात सध्या उपचार सुरु असलेल्या कोविडग्रस्त रुग्णांच्या संख्येपेक्षा या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या तिपटीहून जास्त असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे

जागतिक स्तरावर भारताची ही कामगिरी अभिमानास्पद असून चाचण्याच्या संख्येत वाढ त्वरित उपचार सातत्यानं पाठपुरावा या त्रिसूत्रीच्या आधारे केंद्रानं राज्यांच्या सहकार्यानं राबवलेल्या एकात्मिक धोरणामुळे हा टप्पा गाठणं शक्य झाल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे

सर्वाधिक रुग्णसंख्या अनुक्रमे अमेरिका ब्राझील भारत आणि रशिया या देशांमध्ये आहे

ई पास केंद्रीय गृहमंत्रालयानं दिलेल्या आदेशांनुसार पुद्दुचेरी प्रशासनानं राज्यातील ई पास प्रक्रिया बंद केली आहे त्यामुळे आता राज्यांतर्गत आणि आंतरराज्य प्रवासासाठी कोणत्याही परवानगीची गरज पडणार नाही असं राज्य सरकारनं जाहीर केलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे ई पास अशीच अधिसूचना छत्तीसगढ सरकारनं जाहीर केली असून तिथंही आता प्रवासासाठी निर्बंध राहिलेले नाहीत

निलेकणी सध्याच्या कोविड महामारीच्या काळात तंत्रज्ञान हे महत्त्वाचं साधन असल्याचं इंफोसिसचे सहसंस्थापक नंदन निलेकणी यांनी म्हटलं आहे

जागतिक स्तरावरच्या प्रत्येक घडामोडीचा केंद्रबिंदू तंत्रज्ञान असल्याचं नमूद करून ते म्हणाले की सध्याच्या डिजिटल युगात प्रत्येकानं तंत्रज्ञानाबरोबर आपली नाळ जोडली पाहिजे सध्याच्या काळात वैद्यकीय क्षेत्रातील तंत्रज्ञानाला खूप महत्त्व आलं असून ते आणखी विकसित करण्यामध्ये सर्वच जण मेहनत घेत आहेत

बैठक कॉप्रेस कार्यकारिणीची आज नवी दिल्ली इथं महत्त्वाची बैठक होत आहे

वेणुगोपाल यांनी ट्वीटरवर म्हटलं आहे

यादव यांनी म्हटलं आहे ते काल दृकश्राव्य माध्यमाद्वारे बोलत होते यासाठीच्या पूर्वीच्या निविदा रद्द करण्यात आल्या आणि नवीन निविदा शुक्रवारी काढण्यात आल्या यामध्ये प्रामुख्याने मेक इन इंडिया भर देण्यात आला असून त्यानुसार स्थानिकांकडूनच हे काम व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे डब्यांची बांधणी आणि इतर कामं ही स्थानिक आस्थापनांना मिळावित आणि मेक इन इंडिया हा उद्देश साध्य व्हावा असं यादव यांनी म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये दिल्ली ते वाराणसी या पहिल्या वंदेभारत रेल्वेचा प्रारंभ केला होता आधार व्यवसायात सुलभता आणण्यासाठी सरकारनं वस्तू आणि सेवा कर नोंदणीसाठी आधार जोडणी सुरू केली आहे आधार जोडणीमुळे इच्छुक व्यापाऱ्यांना तीन दिवसांच्या आत नवीन वस्तू सेवा कर प्रमाणपत्र दिलं जाईल त्याच्या सत्यतेची पडताळणी करण्याची आता वाट पाहवी लागणार नाही जे व्यापारी आधार जोडणी करणार नाहीत त्यांना मात्र पूर्वी जाहीर केलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे त्यानंतरच त्यांना वस्तू आणि सेवा कर प्रमाणपत्र दिलं जाईल या सुविधेमुळे प्रामाणिक करदात्यांना प्रोत्साहन मिळेल असं सरकारनं म्हटलं आहे जे पी नड्डा येत्या ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या बिहार विधानसभेच्या निवडणुका भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या माध्यमातून मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली लढेल असं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे

नडडा यांनी काल जाहीर केलं बिहार भाजप कार्यकारिणीच्या दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते भाजप संयुक्त जनतादल आणि लोकजनशक्ती पार्टी यांची युती अभेद्य असून आगामी निवडणुकीत या युतीला पुन्हा मोठ यश मिळेल असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला आयोग आग्रा इथं एका पाचवर्षीय मुलीचा भूक आणि आजारपणामुळे मृत्यू झाल्याच्या घटनेची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं आपणहून दाखल घेतली असून त्याबाबत उत्तर प्रदेश सरकारला नोटीस दिली आहे या प्रकारणाबाबतचा सविस्तर अहवाल येत्या चार आठवड्यात सादर करावा असा आदेश आयोगानं उत्तर प्रदेशाच्या मुख्य सचिवांना दिला आहे राज्यात केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक कल्याणकारी योजना कार्यरत असतानाही असे प्रसंग का घडतात याची चौकशी करून भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून सरकारनं उपाययोजना कराव्यात असं या नोटीसमध्ये आयोगानं नमूद केलं आहे गणेश विसर्जन महाराष्ट्रात काल दीड दिवसांच्या घरगुती गणेश मूर्तीचं विसर्जन करण्यात आलं

मुंबईमध्ये समुद्र किनाऱ्यावर पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता आणि गणेश विसर्जनासाठी आलेल्या नागरिकांना घरीच गणेश मूर्तीचं विसर्जन करा अथवा कृत्रिम हौदात मूर्तींच विसर्जन करा किंवा मूर्ती दान करा असं पोलिसांनी सांगितलं मूर्ती दान योजनेलाही चांगला प्रतिसाद मिळाला तर काही ठिकाणी कृत्रिम खड्डे करून तात्पुरती गणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती या ठिकाणीही गर्दी करू नये असं आवाहन प्रशासनानं केलं होतं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत काही भागात भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली सुशांत अभिनेता सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबईमध्ये आलेल्या सीबीआय पथकानं काल सुशांतचा मीटर सिद्धार्थ पिठानी स्वयंपाकी नीरज सिंग आणि घरकाम करणारं कर्मचारी दीपेश सावंत यांची डीआरडीओ अतिथीगृहामध्ये चौकशी केली

या तिघांची सीबीआय पथकानं सुमारे पाच तास चौकशी केली त्यानंतर सुशांत रहात असलेल्या बांद्रा इथल्या सदनिकेमध्ये नेऊनही त्यांची चौकशी करण्यात आली जेटली देशाचे माजी दिवंगत अर्थमंत्री अरुण जेटली यांच आज पहिला स्मृति दिन आहे जेटली हे व्युत्पन्न बुद्धिवादी व्यासंगी कायदेतज्ज्ञ आणि म्हणूनच दिग्गज व्यक्तिमत्त्व होते त्यांनी विविध मार्गांनी सातत्यानं देशाची सेवा केली असं पंतप्रधान मोदी यांनी त्यांना आदरांजली अर्पण करताना ट्वीटरवर म्हटलं आहे टेनिस जागतिक क्रमवारीतील अव्वल असलेला टेनिस खेळाडू नोवाक जोकोविच गुडघ्याच्या दुखापतीमुळे वेस्टएंड खुल्या टेनिस स्पर्धेतून बाहेर पडला आहे

यात राजस्थान मध्यप्रदेश गुजरात महाराष्ट्र पंजाब हरियाना बिहार छतीसगढ आणि उत्तराखंड या राज्यांचा समावेश आहे विशेषतः राजस्थानमधील जोधप्र जैसलमेर आणि बिकानेर जिल्ह्यात तसच गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात दोन ठिकाणी टोळधाडीचा प्रादुर्भाव अजूनही असून तिथं काल शेतात दिवसरात्र औषध फवारणी करण्यात आली

नमस्कार